विजेच्या बिलाअभावी कोणतीही योजना बंद होऊ नये यासाठी सर्व योजना सोलरवर आणण्याला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिली कौशल्याधारीत रोजगार निर्मितीसाठी शासन कृतिशील असून शासनानं उद्योग विकासाच्या माध्यमातून विविध अभिनव उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली औरंगाबाद इथं आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात ते काल बोलत होते करमाड इथं शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या कार्यशाळेतही देसाई यांनी मार्गदर्शन केलं शिक्षणाची गूणवत्ता सुधारावी याकरता प्रत्येक राज्यांला कामगिरी निहाय श्रेणी देणार असल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली झें वार्ताहरांशी बोलत होते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 प्रत्येक राज्याच्या शिक्षण प्रणालीमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी ही पद्वत अवलंबली जाईल असं जावडेकर यांनी सांगितलं जालंधर इथं सुरु असलेल्या एकशे सहाव्या भारतीय विज्ञान काँप्रेसअंतर्गत महिला विज्ञान काँप्रेसचं काल स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन झालं

विज्ञान जगतातल्या स्त्रीयांसमोर अनेक मोठी आव्हानं असल्याचंही इराणी यांनी म्हटलं आहे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता विक्वास वाघमोडे महेश तिवारी आणि प्राजक्ता पोळ यांनाही संघाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत

आज या स्पर्धेत अहमदाबाद ध्व दिल्ली डॅशर्स आणि पुणे सेवन असीस यांच्यात तर अहमदाबाद स्मॅश मास्टर्स आणि हैद्राबाद हंटर्स यांच्यात सामने होणार आहेत